भारतीय विज्ञान तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीचं चित्र बदलण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या यशावर भारताची विकासगाथा अवलंबून आहे असं त्यांनी सांगितलं शाक्षत आणि पर्यावरणपूरक वाहतूक आणि उर्जा साठवणूक पर्यायासंदर्भात एक दीर्घकालीन आराखडा तयार करण्यावरही भारतानं भर दिला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं सर्व प्रकारच्या टाकाऊ पदार्थापासून उपयुक्त सामग्री तयार करण्याचे लवकरात लवकर प्रयत्न झाले पाहिजेत अशी सूचना त्यांनी केली

त्यामुळे बायो ब्रेन आणि ब्रेनॉल उत्पादनाशी संबंधित क्षेत्रात स्टार्ट अप्स उद्योग सुरू करण्यासाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत असं ते म्हणाले बंगळुरु धिल्या कृषी विज्ञान विद्यापीठात हा कार्यक्रम झाला यावेळी प्रधानमंत्र्यांनी भारतीय विज्ञान तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी सुविधा मध्य आय स्टेम या पोर्टलचही उद्वाटन केलं भारतात संशोधन आणि विकास करणाऱ्या संशोधकांना आवश्यक असलेली माहिती मिळवण्यासाठी या पोर्टलचा उपयोग होणार आहे यावेळी केंद्रीय मंत्री डॉ हर्षवर्धन कर्नाटकचे मुख्यमंत्री बी

येडीयुरप्पा आणि त्रिर मान्यवर उपस्थित होते विज्ञान तंत्रज्ञानः ग्रामीण विकास हा यंदाच्या परिषदेचा विषय आहे

नोबेल पारितोषिक विजेते जर्मन पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ प्राध्यापक स्टीफन हेल यांच्यासारख्या नामवंत व्यक्तींची चार व्याख्यानं होणार आहेत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण विकासावर भर असलेली ही भारतीय विज्ञान परिषद पहिल्यादाच या परिषदेच्या शिवहासातली कृषी विज्ञान परिषद ठरणार आहे या परिषदेत बालक विज्ञान परिषद महिला विज्ञान परिषद माजी कुलगुरू विज्ञान परिषद सायन्स कम्युनिकेटर्स मीट आणि प्राईड ऑफ डिया आयएससी एक्स्पो या भव्य विज्ञान प्रदर्शनाचही आयोजन केलं आहे नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे कोणत्याही भारतीयाचं नागरिकत्व हिरावून घेतलं जाणार नाही असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना केला या कायद्याविरोधात सुरु असलेली निदर्शनं राजकीय हेतूनं प्रेरित आहेत असा आरोपही त्यांनी केला एखाद्याला भारतीय नागरित्व गमवावं लागेल असा कोणताही नियम किंवा कलम या कायद्यात असेल तर ते दाखवावं असं आवाहनही त्यांनी काँप्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना दिलं

नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी विरोधक जाणिवपूर्वक गोंधळ आणि संभ्रम निर्माण करून हिंसेला चिथावणी देत आहेत असा आरोप केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केला आहे ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते या कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी भाजपा आजपासून दहा दिवस संपूर्ण भारतभर विशेष मोहीम राबवणार असल्याची माहिती त्यांनी दिली पाकिस्तान बांग्लादेश आणि अफगाणिस्तान या उल्लामी देशांमध्ये अल्पसंख्यंकांवर अत्याचार होत आहेत आणि त्यांचं तिथलं प्रमाणही सातत्यानं कमी होत आहे अशा धार्मिक अत्याचारानं पिडित आश्रीतांना भारताचं नागरिकत्व देण्याचं वचन भाजपानं आपल्या जाहीरनाम्यातच दिलं होतं या वचनानुसारच सरकार त्यांना नागरिकत्व द्यायला वचनबद्ध आहे असं गोयल यांनी सांगितलं नागरिकत्व दुरुस्ती कायदा कुणाचंही नागरिकत्व हिरावून घेत नाही असं केंद्रीय कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे

त्याअंतर्गत भाजपानेते आणि कार्यकर्ते नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी तीन कोटी कुटुंबांशी संपर्क साधणार आहेत थोर समाजसुधारक आणि पहिल्या महिला अध्यापक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती त्यानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना आदराजली वाहिली जात आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर सावित्रीमाईना आदराजली वाहिली आहे सामाजिक ऐक्य शिक्षण आणि महिला सक्षमीकरणासाठी सावित्रीबाई फुले यांनी पूर्ण आयुष्य वाहिलं होतं सामाजिक जागृतीसाठी त्यांनी केलेला संघर्ष देशवासीयांना सदैव प्रेरणा देत राहील असं मोदी यांनी म्हटलं आहे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात मुख्यमंत्री उद्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं

प्रवाशांना हा क्रमांक लक्षात ठेवणं सोयीचं होईल आणि प्रवासादरम्यान त्यांच्या कोणत्याही गरजांसाठी ते रेल्वेशी संपर्क साधू शकतील

कोणत्याही मोबाईल फोनवरून या क्रमांकावर फोन करता येणार असल्यानं सर्व मोबाईल धारकांना त्याचा वापर करणं शक्य होणार आहे महाराष्ट्राचे सुपूत्र शहीद नाईक संदीप रघुनाथ सावंत यांच्या पार्थीव देहावर आज सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातल्या मुंडे या त्यांच्या मूळ गावी लष्करी विमामात अंत्यसंस्कार झाले अंत्यविधीसाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता त्यांच पार्थीव आज त्यांच्या मूळ गावी आणल्यानंतर अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती कश्मीरमध्ये नौशेरा सेक्टरमधल्या राजौरी जिल्ह्यात शिरलेल्या अतिरेक्यांचा शोध घेत असताना झालेल्या चकमकीत नाईक संदीप सावंत यांच्यासह रायफलमन अर्जुन थापा मगर यांना वीरमरण आलं राज्य मंत्रीमंडळाच्या खातेवाटपाबाबत काँप्रेसनं आपली भूमिका मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्यापुढं मांडली आहे असं काँप्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सांगितलं महाविकास आघाडीच्या नेत्यांची काल रात्री उशीरा बैठक झाली या बैठकीनंतर ते बातमीदारांशी बोलत होते चव्हाण यांच्याबरोबरच काँप्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातराष्ट्रवादी काँप्रेसचे अजीत पवार आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदेही या बैठकीला उपस्थित होते तामिळनाडूमधे ग्रामीण भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या मतमोजणीत द्रमुकप्रणीत आघाडीनं सत्ताधारी अण्णा द्रमुक प्रणीत युतीवर आघाडी घेतली आहे या निवडणुका गेला महिनाअखेर दोन टप्प्यात झाल्या होत्या या निवडणुकांसाठी मतपत्रिकांचा वापर केला होता मतमोजणी काल सुरू झाली नागरिकत्व हा केंद्राच्या आखत्यारितला विषय असताना काही राज्यं नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध ठराव मंजूर करुन जनतेची दिशाभूल करत आहेत असं भाजपाचे कार्याध्यक्ष जे

नड्डा यांनी म्हटलं आहे ते काल रात्री गुजरातमधे बडोदा शिं एका संमेलनात बोलत होते हा कायदा संसदेनं कायदेशीररित्या मंजूर केला आहे असं त्यांनी सांगितलं याप्रश्री जमावाकडून होणाऱ्या हिंसक विरोधाचा काँप्रेसनं साधा निषेधही केलेला नाही कारण जनतेचं कल्याण हा काँप्रेसचा उद्देशच नसून त्यांना फक्त लोकांची दिशाभूल करायची आहे असा आरोप नड्डा यांनी केला गुजरातमध्ये अलीकडेच सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात झालेल्या निदर्शनांच्या वेळी हिंसक आंदोलकांकडून झालेली सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानाची भरपाई वसूल करण्याचा निर्णय गुजरात पोलिसांनी घेतला आहे

संरक्षण दलाच्या सर्व शाखांमध्ये समन्वय आणि एकात्मता निर्माण व्हावी यासाठी कालबद्व शिफारसी देण्याचे निर्देश संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांनी सर्व दलांच्या प्रमुखांना दिले आहेत पदभार स्वीकारल्यानंतर रावत यांनी काल एकात्मिक सरक्षण दल मुख्यालयातल्या महत्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले